यानुसार सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींना चार फुट उंचीची तर घरगुती गणेश मूर्तींना दोन फुट उंचीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे

याशिवाय गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात जनजागृती करावी असंही गृह विभागानं म्हटलं आहे पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातल्या धातू किंवा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं मूर्ती शाडूची किंवा पर्यावरण पूरक असल्यास मूर्तीचं शक्यतो घरीच विसर्जन करावं तसंच शक्य असल्यास माघी गणेशोत्सवादरम्यान किंवा प्ढच्या वर्षी विसर्जन करावं विसर्जनादरम्यान मिरवणुका काढू नयेत असही ग्रह विभागानं जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे

गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यानं ही कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे

या परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन किंवा संमिश्र पद्धतीनं घेतल्या जातील जर एखादा विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा काही कारणास्तव देऊ शकला नाही तर त्याला आणखी एक संधी उपलब्ध करून दिली जाईल असं मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं

धारावीतल्या या कामाचा जागतिक आरोग्य संघटनेनं गौरव केला आहे कोरोना विषाणू प्रार्द्भावावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल याचं उदाहरणचं अत्यंत दाटीवाटीचा भाग असलेल्या दहा लाख लोकसंख्येचा भाग असलेल्या धारावीनं घालून दिला आहे

कोरोना चाचण्या रुग्णांच्या संपर्काचा मागोवा विलगीकरण आणि उपचार यावर प्रामुख्यानं भर देवून सामाजिक अंतरावरही बारकाईनं लक्ष ठेवल्यानं धारावीतील संसर्गाची साखळी तोड्रन विषाणू संसर्ग कमी करण्यात महत्वाच्या गोष्टी ठरल्याचं त्यांनी टिव्टर संदेशात म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या या एकात्मिक प्रयत्नांचं कौतुक केलं असून कोरोना विषाणू नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

अमिताभ बच्चन यांनी काल ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली गेल्या दहा दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना विषाणूची चाचणी करुन घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे बच्चन यांच्या कूटंबातील अन्य कोणीही सदस्य बाधित नसल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे

यात बायजीपुरा लोकाकारंजा हडकोमधील दिप नगर वाळूजमधील श्रद्धा नगर क्रांती चौक मनजित नगर सुरेवाडी आणि नवजीवन कॉलनीतल्या रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या साडेतीनशे झाली आहे

आता एकूण तीन हजार बत्तीस कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद शहरात लागू करण्यात आलेल्या जनता संचारबंदीला काल दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला रस्ते निर्मनृष्य होते तसंच बाजारपेठाही पूर्णपणे बंद होत्या ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं दिसून आलं

येत्या अठरा तारखेपर्यंत ही जनता संचारबंदी लागू राहणार आहे

रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यात नांदेड शहरातील वजीराबाद बळीरामपूर अणि भोकर शहरातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काल जारी केले

शंकरराव चव्हाण यांची जयंती त्यांच्या समाधीस्थळी न जाता घरी राहनच साजरी करावी असं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे

यात बीड शहरातले सहा तर परळी गेवराई आणि माजलगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात लागू संचारबंदीच्या कालच्या सहाव्या दिवशी मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला मात्र काही शहराबाहेरील रस्त्यांवरून अनेक लोक दचाकीवरून ये जा करताना दिसत होते

यात उस्मानाबाद कारागृहातील सहा कैदी तसंच तालुक्यातल्या चार व्यक्तिंचा समावेश आहे याशिवाय उस्मानाबाद शहरातील दोन शेकापुर तुगाव तसंच भूम तालुक्यातल्या वालवड इथली प्रत्येकी एक आणि राळेसांगवी तसंच उमरगा तालुक्यातील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे

जिल्ह्यात या आजारामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे

हिंगोली इथले दोन तर वसमत आणि गवळीप्रा इथल्या प्रत्येकी एका रुग्णांचा यात समावेश आहे

यापुर्वी ही टाळेबंदी उद्यापर्यंत जाहीर करण्यात आली होती या टाळेबंदीमधून एपीएमसी आणि एमआयडीसी हा भाग वगळण्यात आला आहे

वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी आरोग्य उपकेंद्रास काल चौधरी यांनी भेट देऊन या उपकेंद्राच्या कामाचा आढावा घेतला आढाव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या कामाचं कौत्क केलं

या भागासाठी पंतप्रधानांनी देशवासियांना आपले विचार व्यक्त करण्याचं आवाहन केलं आहे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली ही योजना याआधी फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होती मात्र ही योजना आता जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे

नेकनूर जवळील सोनपेठवाडी इथं शेतातल्या वस्तीवर हा विवाह लावण्यात आल्याचं समोर आलं आहे

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथंही स्वागत समारंभ आयोजित करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पाच लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे गंगाखेड मधले प्रतिष्ठीत व्यापारी राधेशाम भंडारी यांच्या म्लाचा विवाह लातूर इथं पार पडला त्यानंतर त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात स्वागत समारंभ आयोजित केला होता तलाठी चंद्रकांत साळवी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला

याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माहिती दिली ते म्हणाले कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर किंबहना कोरोनाचा एकंदरीत जो प्रार्दभाव आहे त्याचा अनुभव घेतल्यानंतर लोकांमधे एक प्रकारची भिती ही निर्माण होते पॉझिटिव्ह विचाराने आपण ह्याचा सामना केला पाहीजे

अनेक माध्यमातून लोकांपर्यंत हा विचार पोहचावा आणि लढा यशस्वी करावा अशी माझी विनंती सर्वांना राहीन

श्रीकांत यांनी दिली आहे परंतु सामाजिक शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठ दुकान आस्थापना तात्काळ बंद करण्यात येतील असंही या आदेशात म्हटलं आहे

सध्या कोरोना विषाणूबाधित रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असूनही संख्या कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे

याबाबत राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणं गरजेचं असल्याचं पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

सोमेश्वरचे सरपंच सदाशिव कौसे आणि पत्रकार आनंदा बोकारे सोमेश्वर मंदिर परिसरात हे आंदोलन करत आहेत

महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजना आढावा बैठकीत ते काल बोलत होते यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांसह महापालिका आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते

यावेळी जिल्ह्यात बंद असलेले रोहित्र लवकरात लवकर सुरू करावेत या मागणीचं निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलं

जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून उत्तर भारतात या केळीला मागणी आहे